त राज्यात महायुतीचंच सरकार स्थापन होईल असा सुधिर मुनगंटीवार यांचा आशावाद उद्या राज्यपालांची भेट घेणार राष्ट्रवादी कांग्रेस आणि कांग्रेस राज्यात विरोधी पक्षाची भूमिका निभावणार शरद पवार यांचं प्रतिपादन

राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा तेराव्या दिवशीही कायम असून शिवसेनेन म्ख्यमंत्री पदाची मागणी भाजपकडे केल्यानं सत्ता स्थापनेसंदर्भात ग्ंता निर्माण झाला आहे आज म्ंबई इथं भाजपाच्या गाभा समितीची बैठक झाली यानंतर पत्रकारांशी बोलतांना भाजपाचे वरिष्ठ नेते स्धिर म्नगंटीवार यांनी राज्यात महाय्तीचं सरकार स्थापन होईल असा आशावाद व्यक्त केला जनतेनं महाय्तीच्या बाजून कौल दिला असून महाराष्ट्रात महाय्तीचंच सरकार बनेल असं ते म्हणाले उदया भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं

दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी आज केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची नवी दिल्लीत भेट घेतली या बैठकीत ग्जरात मधील रस्ते आणि पायाभूत सुविधांसंबंधित चर्चा झाली तसंच रस्त्यांमध्ये सुधारणेची मागणी पटेल यांनी यावेळी केल्याचं पी टी आय नं म्हटलं आहे उद्या शिवसेनेनं आपल्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक म्ंबई इथं बोलावली आहे या बैठकीत सत्ता स्थापनेबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे भाजप आणि शिवसेनेच्या महाय्तीला राज्यात सता स्थापनेचा जनादेश मिळाला असून त्यांनी लवकरात लवकर सरकार बनवावं असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे ते आज मूंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षांना विरोधी पक्षात बसण्याचा कौल मिळाला आहे त्यांनी तो पार पाडावा असंही ते म्हणाले राज्यात अवकाळी पावसानं पिकांचं न्कसान झालेल्या शेतक यांना भरीव मदत द्यावी त्यासाठी विमा कंपन्यांना सरकारनं निर्देश द्यावेत असंही पवार यावेळी म्हणाले दिल्लीतल्या आंदोलनकर्त्या पोलिसांना मिळालेल्या वागणुकीवर त्यांनी नाराजी व्यक्त करत पोलिसांवर झालेल्या हल्याचा यावेळी निषेध केला तत्पूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज पवार यांची भेट घेतली होती ही सदिच्छा भेट होती अशी माहिती राऊत यांनी या संदर्भात पत्रकारांशी बोलताना दिली शिवसेना आणि भाजप दरम्यान विधानसभा निवडण्कीप्र्वी अडीच वर्षे म्ख्यमंत्रीपद वाटून घेण्यासंदर्भातील एकमत झालं होतं असा दावाही राऊत यांनी आज केला आहे भाजपकडून नवा प्रस्ताव प्राप्त झालेला नसून शिवसेनेनं त्यांनाही कोणताही प्रस्ताव पाठवला नसल्याची माहितीही राऊत यांनी दिली आहे

तसेच सतास्थापनेच्या ग्ंत्यामधून काहीतरी निष्कर्ष जरूर निघेल अशी आशा व्यक्त केली कॉग्रेसच्या आमदारांची इच्छा ही भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याची असल्याच त्यांनी सांगितले मागील पाच वर्षांत केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने राज्य देशोधडीस नेल्याचं त्यांनी सांगितले राज्याच्या सद्यस्थितीत काँग्रेसच्या भूमिकेबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की याप्ढे कुठल्याही कारवाईसाठी काँग्रेस हायकमांड निर्णय घेईल असं ते म्हणाले इतर देशांमधून कांद्याचा लवकर आणि स्रळीत प्रवठा व्हावा तसंच आयात प्रक्रिया स्लभ व्हावी यासाठी केंद्र सरकार आवश्यक स्विधा प्रवणार आहे अफगाणिस्तान इजिप्त त्र्कस्तान आणि इराणमधून भारताला कांद्याचा प्रवठा व्हावा यासाठी तिथल्या भारतीय दुतावासांना सूचना दिल्या जातील कांद्याचे दर आणि उपलब्धतेचा आढावा घेण्यासाठी झालेल्या आंतर मंत्रालयीन समितीच्या बैठकीत या संदर्भातील निर्णय झाला आहे पीक विम्यांच्या दाव्यांचा तातडीनं निपटारा करण्यासाठी विमा कंपन्यांची बैठक घेण्याची सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारला केली आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी काल राज्यपालांची भेट घेऊन न्कसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी जाहीर दहाहजार कोटी रुपयांची मदत अप्री असून ती वाढवण्याची मागणी केली हवामान बदलावरील आगामी माद्रीद बैठकीत भारत परवडणाऱ्या दरात स्वच्छ तंत्रज्ञान आणि म्क्त अर्थसहाय्याची विकसनशील देशांची मागणी विकसित देशांप्ढं ठेवेल अशी माहिती केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली

प्लॅस्टिक कचऱ्याचं व्यवस्थापन जैवविविधता आणि पर्यावरणाशी संबंधित इतर मृद्यांवर दक्षिण आशियाई देशांच्या सदस्यांशी चर्चा करण्यात येईल असं ते यावेळी म्हणाले यावेळी जावडेकर यांनी विकसित देशांना केवळ लाभ मिळवण्यासाठी स्वच्छ तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याऐवजी नविन तंत्रज्ञानाचा प्रसार करावा असं आवाहन केलं ब श्रेणीच्या मळीपासून अतिरिक्त इथेनॉल बनवण्याकरता स्वतंत्रपणे पर्यावरण मंज्री घेण्याची गरज नसल्याची घोषणा केंद्र सरकारनं केली आहे या महत्वपूर्ण निर्णयामुळे शेतकरी आणि साखर उद्योगांना फायदा होणार आहे याम्ळे प्रदूषणही वाढणार नसल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विटरवरुन दिली आहे सांगली जिल्ह्यात वाळवा येथील एका तरुणास उतर प्रदेश दहशतवाद विरोधी पथक अर्थात ए टी एस ने ताब्यात घेतले दहशतवादी कारवयात सहभागी असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली

टी एस च्या कारवाईबाबत कमालीची गोपनीयता ठेवण्यात आली या युवकाच्या खात्यात आर्थिक व्यवहार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे

म्ंबईत काल राज्याच्या रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठकीत ते बोलत होते

नाशिक नागपूर औरंगाबाद लातूर या विभागांमध्ये रब्बीच्या क्षेत्रात अपेक्षित वाढ होणार असल्याचं म्ख्यमंत्री म्हणाले दरम्यान राज्यात अवकाळी पावसाम्ळे झालेल्या न्कसानाचे पंचनामे तत्काळ पूर्ण करुन शेतकऱ्यांना वेळेत न्कसानभरपाई देण्यासाठी प्रशासनानं य्द्ध पतळीवर काम करावं असे निर्देशही म्ख्यमंत्र्यांनी यावेळी दिले नागपूर शहराच्या वाहतूक व्यवस्थेसाठी महत्वाचा ठरणाऱ्या कामठी मार्गावरील उड्डाण प्लाच्या निर्माण कार्यासाठी महामेट्रोने सादर केलेल्या प्रस्तावाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थात एन

तर्फे मंज्री प्राप्त झाली आहे

उर्वरित पीक न्कसानीचे पंचनामे दोन दिवसात पूर्ण करण्यात येणार असून जिल्ह्यातील अकोला बार्शीटाकळी अकोट तेल्हारा बाळापूर पातूर आणि मूर्तीजापूर या सातही ताल्क्यातील पीक न्कसानाचा अंतिम अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली भंडारा जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने धान पिकाचे मोठ्या प्रमाणात न्कसान झाले असून सरकारने ओला द्ष्काळ जाहीर करीत धान उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट न्कसान भरपाई द्यावी या मागणी करिता साकोली तहसील कार्यालय समोर काँग्रेस आमदार नाना पटोले यांचा नेतृत्वात ठिय्या आंदोलन करण्यात करण्यात आले यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यासह शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

घटनास्थळी वाघ पहाण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती अमरावती जिल्ह्यात अवकाळी पावसानं पंचेचाळीस हजार ट्रेपन्न हेक्टर मधल्या पिकांचं न्कसान झाल्याचा कृषी विभागाचा अंदाजे अहवाल आहे चार दिवसापासून सर्वेक्षणाला सुरुवात झाली असून आतापर्यंत एकोणऐंशी हजार शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत अमरावती जिल्ह्यात तीन सरपंच पदांसह एकशेपंचेचाळीस रिक्त ग्रांमपंचायत सदस्य पदांसाठी पोटनिवडणूक होत आहे येत्या आठ डिसेंबरला मतदान आणि नऊ तारखेला मतमोजणी होणार असून सोळा ते एकवीस नोव्हेंबर दरम्यान अर्ज भरता येणार आहेत

निवडणुकीची सर्व प्रक्रिया संगणकीकृत पद्धतीनं राबविली जाणार आहे

भारतीय महिला क्रिकेट संघाचा वेस्ट इंडिज विरुद्धचा तिसरा एक दिवसीय सामना आज अँटिग्वात नॉर्थ साऊंड इथं होणार आहे संध्याकाळी सात वाजता हा सामना सुरु होईल

या परिषदेचे उद्घाटन उद्या केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती परिषदेचे आयोजन प्रम्ख डॉ दिलीप गोडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली

या परिषदेदरम्यान पॅरामेडिकल स्टाफ आणि सूक्ष्म द्र्बीण शस्त्रक्रिया करणाऱ्या सर्जन यांना प्रशिक्षण सुद्धा देण्यात येणार आहे

परिषदेला सुमारे पंधराशे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत